न्युझीलंड दौर्या त भारतीय क्रिकेट संघाची विजयी सलामी

यामध्ये केंद्र आणि राज्याचा एक एक तांत्रिक सदस्य असेल घरकाम करणार्या कामगार भरतीबाबत सहकार्य करण्यासाठी भारत आणि कुवेत दरम्यान समझोता करार करण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे

पंतप्रधान नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतिनिमित्त नवी दिल्लीतील लाल किल्ला परिसरातील सुभाषचंद्र बोस संग्रहालयाचं उद्घाटन काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं

या संग्रहालयाच्या एकत्रित परिसराला क्रांती मंदिर असं नाव देण्यात आलं असून आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या धैर्याला आणि शौर्याला ही आदरांजली आहे असं पंतप्रधानांनी ट्विटरवरील संदेशात म्हटलं आहे

गोयल रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याकडे अर्थ आणि कार्पोरेट कामकाज मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे या खात्याचे वियामान मंत्री अरुण जेटली प्रकृती अस्वास्थ्यामुळे अमेरिकेत उपचार घेत असून त्यांच्या अनुपस्थितीत गोयल या मंत्रालयाचे कामकाज सांभाळतील अस राष्ट्रपती भवनातून प्रसिद्धीला देण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं आहे त्राकरे स्मारक शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करण्यापूर्वी झालेल्या गणेश पूजेला काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे उपस्थित होते शिवाजी पार्क येथील महापोर निवासस्थानी बाळासाहेबांचं स्मारक उभारण्यात येणार आहे त्यासाठी आवश्यक जागेची कागदपत्रं महापालिका आयुक्तांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केली

कॉप्रेस पक्षानं त्यांची काल पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली ज्योतिरादित्य शिंदे यांची नियुक्ती पश्चिम उत्तरप्रदेशच्या सरचिटणीसपदी झाली आहे पक्षाचे वरिष्ठ नेता गुलाम नबी आझाद हरियाणाचे सरचिटणीस असतील

तोपर्यंत राज्य शासनानं आपल्या कुठल्याही विभागात नवीन अध्यादेशानुसार नियुक्ती करू नये असं न्यायालयानं म्हटलं आहे

एटीएसनं काही रसायन मोबाईल फोन हार्ड ड्राईव सीम कार्ड धारदार चाकू इत्यादी साहित्यही जप केलं व्हॉइस कास्ट इंटो महिलांच्या मनात मासिकपाळी व्यवस्थापनाबाबत जनजागृती व्हावी या हेतून सिंधूदर्ग जिल्ह्यात आज एकाचवेळी ग्रामपंचायतपंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरावर महिलांसाठी वाण स्वच्छतेचे या नाविन्यपूर्ण हळदीकृंकु कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं आहे

यामध्ये महिलावर्गात मासिकपाळी बाबत बदल दिसून आलेला नव्हता यामुळे महिलावर्गात मासिकपाळी व्यवस्थापन अंतर्गत मानसिक बदल घडवून आणण्याकरीता उत्कर्षा प्लस या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आल आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे

यावेळी उपस्थित महिलांना गावातल्या मास्टर ट्रेनरच्या माध्यमातून मासिक पाळी व्यवस्थापन बाबत मार्गदशन देखील करण्यात येणार आहे

या मुलांचं जगभरातून कौतुक होत आहे ऐकूया याविषयी आधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून व्हाईस कास्ट सागरी प्रदूषण आणि त्यामुळे संकटात सापडलेलं समुद्री जीवन ही संपूर्ण जगासमोरील अतिशय गंभीर समस्या आहे

हाजिक काजी नावाच्या मुलानं एका जहाजाचं मॉडेल तयार केलं आहे

हे जहाज समुद्रातील कचरा शोषून घेईल त्यानंतर या जहाजातील तंत्रज्ञानाद्ावरे पाणी समुद्रातील जीव आणि कचरा असे तीन घटक वेगळे केले जातील

ई नाम प्रकल्प देशातील सर्व बाजार समित्या ई नाम प्रकल्पाच्या माध्यमातून सशक्त करण्याला केंद्र शासनाने प्राधान्य दिलं आहे याद्वारे शेतकऱ्यांना सक्षम करताना बाजार समित्यांच्या जोखडातून त्यांना मुक्त करावयाचं आहे असं प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी केलं ते काल मुंबईत एका परिषदेत बोलत होते दध उत्पादन चालना राज्यात दूध उत्पादनास चालना देण्यासाठी पश्संवर्धन दृग्धविकास आणि मत्स्यविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या द्धाळ संकरित गायी म्हशींच्या गटवाटप योजनेमध्ये देशी गायींच्या वाटपाचा समावेश करण्यात आला आहे याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे

पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी काल मुंबईत एका उच्चाधिकार समितीच्या बैठकीत ही माहिती दिली

लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित करण्यात आलेल्या सर्व सेवांचे एकत्रीकरण करण्याबाबत क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या

बचतगटांना जागतिक बाजारपेठ मिळवून देणाऱ्या या ई कॉमर्स व्यासपीठाचं राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल अनावरण करण्यात आलं

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्यामार्फत सद्याद्री अतिथीगृहात आयोजित वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते

हवामान् राज्यात हवामान काल कोरडं होतं उद्या सकाळपर्यंतच्या हवामानाच्या अंदाजानुसार मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी येण्याची शक्यता आहे

न्यूझीलंड दौर्या त भारतीय क्रिकेट संघाची विजयी सलामी